महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना निवेदन सादर करून गिर्यारोहणाला परवानगी देण्याची मागणी केली होती त्यामुळे जिल्हा प्रशासनानं ही परवानगी दिली आहे

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारकड्रन आलेल्या मोफत धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण अधिकारी तालुका प्रवठा अधिकारी शहरातील सर्व परिमंडळ अधिकारी रेशनिंग दुकानदार यांची न्यायालयीन समिती नेमुन चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली

पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे अशी माहिती संजय आल्हाट यांनी पत्रकार परिषदेत दिली

एम ए या खासगी वैद्यकीय व्यावसायिक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे

त्यापैकी अनेक डॉक्टरांनी सरकारी कोरोना काळजी केंद्रात कामही केले असल्याचा दावा आय एम ए ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सर्व डॉक्टरांना सर्वप्रथम ही लस देणे गरजेचं असताना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी न करता थेट केंद्र सरकारच्या संबंधित संस्थेकडे नोंदणी केल्याबद्दल या डॉक्टरांची नावे वगळण्यात आल्याचा आरोपही आय

ने केला आहे

कोथरूडमधील समस्या सोडवण्यासाठी दर महिन्याला आयुक्तांकडे पाठप्रावा करण्यात येईल असे कोथरूडचे आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

यामध्ये नागरिकांना नळजोड देणे आणि नवीन मीटर बसवण्याची कामे चालू आहेत या कामासाठी महापालिका कोणतेही शुल्क आकारत नसल्याचं पाणीप्रवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केलं आहे पाणीप्रवठ्याच्या कामांसाठी ठेकेदारांकडून काही कामगार नागरिकांकडे पैसे मागत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत अशाप्रकारे कोणी पैशाची मागणी केल्यास महापालिकेकडे तक्रार करावी असं पावसकर यांनी स्पष्ट केले आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत